राज्य सरकारी आरोग्य सेवेशी निगडित सतरा हजार पदं रिक्त आहेत यामध्ये ग्रामविकास खात्यातल्या दहा हजार तर आरोग्य खात्यातल्या सात हजार पदांचा समावेश आहे

ग्रहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली स्वातंत्र्य चळवळीतल्या अनेक थोर नेत्यांना राज्यात तुरुंगवास भोगावा लागला पुण्यातलं येखडा कारागृह देखील अशाच अनक ऐतिहासिक घटनांची साक्ष देणारं काराग्रह असल्याचं ग्रहमंत्री म्हणाले

राज्याच्या इतर कारागृहातही हळूहळू ही सुविधा सुरु करणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं

यामुळे महिला उद्योजकतेला मोठी चालना मिळेल असा विश्वास कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे महिलांचे नेतृत्व असलेल्या स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मार्गदर्शन करणं अर्थसहाय्य करणं विकसित स्टार्टअप्सचा ग्रंतवणूकदारांशी समन्वय साधून देणं विशेष अनुदान प्रवणं आदी कामांसाठी हे इन्क्युबेशन सेंटर काम करेल असं मलिक यांनी सांगितलं

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसंच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत काल औरंगाबाद इथं विद्यापीठाच्या नाट्यग्रहात ही सभा झाली समितीचे अध्यक्ष डॉ सुखदेव थोरात कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांच्यासह अनेक तज्ज्ञ या सभेत सहभागी झाले होते

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थ मंत्रालयात हलवा महोत्सवात ही माहिती दिली यासाठीच्या मोबाईल एपचं लोकार्पणही सीतारामन यांनी यावेळी केलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्री निवासस्थानी नेताजी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मुंबईत फोर्ट परिसरात उभारलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या प्तळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते

शंखनाद देशभक्तीपर गीत गायन पथनाट्या तसेच रोलर स्केटिंग संघटनेच्या सदस्यांनी विविध प्रात्यक्षिकं दाखवली

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

धुळे जिल्ह्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत शिवसेनाप्रम्ख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी द्चाकी फेरी महिलांना साडी वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले

विविध टप्प्यांतील पक्षांना वेगवेगळी मदत मिळणार असल्याची माहिती पश्रसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली

मोरांच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

आतापर्यंत राज्यात सुमारे एक लाख आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलं आहे उद्या सोमवारपासून राज्यभरात मंगळवार वगळता पाच दिवस लसीकरण केलं जाणार आहे

अभय बंग यांनी केलं आहे डॉ बंग यांनी त्यांच्या पत्नी डॉ राणी बंग यांच्यासह काल गडचिरोली इथल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड लस घेतली कोविड लसीसंदर्भात कोणतीही शंका न बाळगता लस घेण्याचं आवाहन डॉ बंग यांनी यावेळी केलं कोविडची साथ जगभरापेक्षा भारतामध्ये आपण अधिक चांगली नियंत्रित केली आहे आणि त्याची लस हे अतिशय प्रभावी परिणामकारक साधन आपल्या हाती आलं आहे जसाजसा क्रम येईल तसं प्रत्येकाने ही लस खर म्हणजे टोचून जर घेतली तर कोविडच्या प्रती आपल्या भोवती एक संरक्षक भिंत तयार होईल स्वतचही रक्षण होईल आणि ईतरांचही रक्षण होईल

मनार नदीच्या प्रवाहात वाहून जाणाऱ्या तीन बालकांचे प्राण वाचवल्याबद्दल कामेश्वरची या प्रस्कारासाठी निवड झाली आहे काल मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामेश्वरची भेट घेऊन त्याचा गौरव केला लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यावेळी उपस्थित होते

या शेतकऱ्यांच्या कुटंबियांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याचा निर्णय जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीने घेतला आहे याबाबतचे आदेशही संबंधित तहलसीलदारांना दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली

गेवराई इथल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या जमिनीची बनावट कागदपत्रं तयार करुन जमिनीच्या विविध व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी गेवराई न्यायालयाच्या आदेशावरून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेल्या इतरांमध्ये अनुपम अट्टल अनिकेत अट्टल लक्ष्मीनारायण अट्टल आणि प्रल्हाद गणपतराव खटावकर यांचा समावेश आहे

जिल्ह्यात कौठा इथं दिव्यांग तसंच वरिष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक उपकरण वितरण समारंभात ते काल बोलत होते केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्री थावरचंद गेहलोत या कार्यक्रमात द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले

याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासह बेटी बचाव बेटी पढाव माझी कन्या भाग्यश्री सुकन्या समुद्धी योजना या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली गेली त्यामुळे भारत सरकारच्या निती आयोगाने देशभरातील आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट केलेला उस्मानाबाद हा जिल्हा आकांक्षीत जिल्ह्याच्या यादीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे देविदास पाठक आकाशवाणी वार्ताहर उस्मानाबाद

लातूर इथल्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त महापुरुषांचे वैचारिक साम्य या विषयावर ते बोलत होते

कोक इथं लाभार्थ्यांच्या घरक्लाच्या बांधकामाचा शुभारंभही करण्यात आला आडगाव बाजार इथं प्राथमिक आरोग्य केंद्रालाही टाकसाळे यांनी भेट देऊन पाहणी केली

गोयल यांनी काल पानचिंचोली इथं कुटूंब भेटी गावफेरी तसंच गटार सफाई केली त्यानंतर ते बोलत होते पुनर्वापर चक्रीकरण आणि प्नर्प्रक्रिया या तीन तत्त्वांवर घनकचऱ्याचं परिणामकारक व्यवस्थापन अवलंबून असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे